काही निवडक श्रेणीतल्या अवैध स्थलांतरितांना सवलत देण्यासाठी सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे अफगाणिस्तान बांग्लादेश आणि पाकिस्तानमधल्या सहा समुदायांच्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्वासाठी पात्र बनवण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात येत आहेत हिंदू शीख बौद्ध जैन पारसी आणि खिश्वन या सहा समुदायातल्या नागरिकाना ही दुरुस्ती लागू राहिल काँप्रेस तुणमूल काँप्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी हे विधेयक मांडण्यास विरोध केला हे विधेयक प्रतिगामी असल्याचं सांगत काँप्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी या विधेयकाला विरोध केला हे विधेयक राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्याचं उल्लंघन आहे असं सांगत आर एस पी चे नेते एन के प्रेमचंद्रन यांनी विरोध केला तुणमूल काँग्रसेच्या सौगत रॉय यांनीही या विधेयकाला विरोध केला या विधेयकामुळे घटनेच्या कुठल्याही कलमाचं उल्लंघन झालेलं नाही अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांग्लादेश या तीन देशांमधे उलाम हा धर्म असून बिगर उलामिक समुदायांचा धार्मिक छळ होत आला आहे म्हणूनच या सहा समुदायाना तर्कसंगत वर्गीकरणाच्या अंतर्गत नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात असल्याचं अमित शहा यांनी स्पष्ट केलं मात्र गृहमंत्र्यांच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी हे विधेयक मांडण्याच्या प्रस्तावावर मतविभाजनाची मागणी केली

आणि गदारोळातच शहा यांनी हे विधेयक मांडलं कर्नाटक विधानसभेच्या पंधरा जागांसाठीच्या पोटनिवडणूकीची मतमोजणीआज सुरु आहे भाजपा बारा काँप्रेस दोन तर अपक्ष एका जागेवर आघाडीवर आहे शिवाजीनगर आणि हनसूर ि काँग्रेस आघाडीवर आहे तर होसकोट ि भाजपा खासदार बच्चेगौडा यांचे पुत्र शरद बच्चेगौडा अपक्ष उमेदवार म्हणून लढले असून त्यांनी भाजपा उमेदवारावर आघाडी घेतली आहे

नागपूर मुंबई रेल्वेमार्गावरच्या दहेगाव ते तुळजापूर दरम्यानच्या डाऊन दिशेकडच्या रुळाला तडे गेले असल्याचं आज सकाळी पावणे आठ वाजता लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे रुळाला तडे गेल्याचं लक्षात आल्यावर रेल्वे प्रशासनानं तातडीनं डाऊन दिशेकडची वाहतूक थांबवत युद्धपातळीवर रुळ दुरुस्तीचं काम हाती घेतलं साधारण दोन तासांनी दुरुस्तीचं काम संपल्यानंतर डाऊन दिशेकडची वाहतुक पुन्हा सुरू केली आहे

दरवर्षी डिसेंबर आणि मे महिन्यात दोन सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्यात येतात

प्रेरणा सावंत यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या एका शिष्टमंडळानं नुकतीच मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन पावसामुळे माथेरानमधले रस्ते वाहून गेले असल्याचं निदर्शनाला आणून दिलं होतं

आजच्या नव्या दिवशीही भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी बजावतील अशी अपेक्षा आहे